निवडक देशांचा अनावश्यक प्रवास न करण्याचा केंद्राचा सल्ला आठ भारतीय मुष्टियोद्धे ऑलिंपिकसाठी पात्र आणि

राज्य पुण्यात काल आणखी तीन जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे त्यामुळं आता एकंदर पाचजणांना पृण्यात उपचाराखाली ठेवण्यात आलं असुन त्यांची प्रकृती स्थिर असल्याधी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल दिली या पाच जणांमध्ये दुबईमार्गे मुंबईत आलेलं एक दांपत्य त्यांची मूलगी टॅक्सी चालक आणि एक सह प्रवासी यांचा समावेश आहे

दीपक म्हेसेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं

म्हेसेकर म्हणाले दोन रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे

पूणे आणि परिसरात काही खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून या संशयास्पद रुग्णांवर उपचार सुरु असल्याबद्दलची माहिती मिळाली असून असे उपचार करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांवर कोणत्याही थराला जाऊन कठोर कारवाई केली जाईल असा आारा त्यांनी दिला आहे

पुण्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या एकदम दुपटीने वाढल्यान सर्वसामान्य पुणेकरांना मध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाला असला तरी जिल्हा आणि विभागीय प्रशासनाने या परिस्थितीवर यशस्वी मात करण्यासाठी कंबर कसली आहे मात्र प्रशासनाच्या या सज्ज तेला समाज माध्यमांवरील अफवांचा गालबोट लागू नये आणि चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या संदेशातून शहरात निष्कारण घबराट पसरू नये या दृष्टीने आता पुणेकरांनी सजग राहण्याची खरी गरज आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन विनायक सोमणी नाशिकमध्ये दुवईमधून परतलेल्या मुलीला आणि तिच्या आईला काल संशयित कोरोना रूग्ण म्हणून नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तरनंदुरबारमध्ये सौदी अरेबियातून परतलेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी विशेष निगराणी कक्षात दाखल करण्यात आलं आहे महालक्ष्मी मंदिर कोरोना कोल्हापर कोल्हाप्ररातील श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थान समितीच्या वतीनं कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कालपासून महालक्ष्मी मंदिराच्या चारही प्रवेशव्दारांवर दर्शनाला येणाऱ्या भाविकांना हँड सँनिटायझर देण्यास सुरुवात करण्यात आली दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात एकही कोरोना संशयित रुग्ण नसल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं कोरोना केंद्रीय मंत्रीमंडळ सचिवांनी काल कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला फ्रान्स जर्मनी आणि स्पेन या देशांसाठीचे व्हिसा तातडीनं रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार यांनी काल दिली चीन तिली तिण कोरिया जपान फ्रान्स स्पेन आणि जर्मनी या देशांना अति आवश्यक असेल तरच प्रवास करावा असा सल्लाही मंत्रालयानं दिला आहे

या आजाराचा उद्रेक कमी होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून ही तात्पूरती सक्ती असल्याचं आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं

त्यामुळं राज्यासह देशभरात होळीच्या रंगांनी पूर्वी त्रिकी रंगत आणली नाही नागरिकांनी अबीर गुलाल या कोरड्या रंगांच्या साद्यानं होळी खेळणं पसंत केलं रस्त्यांवर उतरुन होळी खेळणाऱ्यांच्या संख्येतही बरीच घट दिसून आल्याचं महानगरांमधील वाहतूक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे हिंदू मुस्लिम होळी मिलन कार्यक्रम घेण्यात आला दोन्ही समाजात एकोपा वाढावा आणि समाजात शांतता नांदावी यासाठी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला नाशिक शहरात उत्तर भारतीय राहात असलेल्या काही भागात होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला

वीर मिरवण नाशिक तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या दाजीबा वीराची मिरवणूक काल धुलीवंदनाच्या दिवशी काढण्यात आली यात अनेक भाविक सहभागी झाले होते होळी दर्घटना ठाणे जिल्ह्यात कल्याण श्व होळी खेळून झाल्यावर खाडीत पोहायला गेलेल्या एका बांधकाम मजूराचा बुडुन मृत्यू झाला होळी साजरी करणाऱ्यांना अमली पदार्थ विकणाऱ्या दोन जणांना काल मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं

ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून पेंडुर गावात फळबागायती यशस्वी होत नाहीत परंतु गावातल्या तरुणांनी नैसर्गिक स्थितीचा अभ्यास करून तीन महिन्यांच पीक घेण्याचा निर्णय घेतला त्यासाठी कलिंगडाची निवड केली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आणि पाच सहा वर्षांपासून मल्चिंग ठिबक सिंचनाचा वापर करत गावातल सुमारे शंभर एकर क्षेत्र कलिंगड लागवडीखाली आणण्यात आलय हे करताना रासायनिक खताचा अवास्तव वापर टाळून त्यांनी जीवामृत आणि एकात्मिक कीड नियंत्रणावर भर दिला आहे

या उत्पादनाला सरासरी दहा रुपये दर मिळतो त्यातून तीन कोटींपेक्षा अधिक उलाढाल फक्त कलिंगड व्यवसायात होते तरुणाई नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळू लागली आहे त्यामुळे पेंडूर पॅटर्न जिल्ह्यासाठी सकारात्मक संदेश मानला जातोय

त्यामुळं तुरीच्या दूपटीने गव्हाचे क्षेत्र वाढले मात्र मागील आठवड्यापासून वातावरणात मोठा बदल झाला असून उष्णतेत वाढ झाल्यानं उशिराने पेरणी केलेल्या गव्हाला याचा फटका बसला आहे मशागत पाणी भरपूर असूनही गव्हाची वाढ खुंटली असून गहू पिवळा पडला आहे

दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या दक्षिण महाराष्ट्र अपंग दिव्यांग साहित्य संमेलनात रसिकांनी हा अनुभव घेतला संमेलनाचं उद्घाटन सोनाली नवांगुळ यांच्या हस्ते झालं

निधन लातर लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मिटकरी यांचं काल खाजगी रुणालयात उपचार सुरू असताना निधन झालं

आकाशवाणीच्या परिवारातील ते लोकप्रिय उद्घोषक होते

हवामान राज्यात सध्या थंड उष्ण वातावरण आहे